दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचं मोदी यांनी या बैठकीत सांगितलं दहशतवादामुळे केवळ निरपराध व्यक्तींचाच बळी जात नाही तर यामुळे आर्थिक विकास आणि धार्मिक सौहार्दावर नकारात्मक परिणाम होतो असं ते म्हणाले

तीन जुलै रोजी ही मुदत संपते आहे जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुका कोणतीही अप्रिय घटना न होता पार पडल्या मतदानाची टक्केवारी वाढली यावरून राष्ट्रपती राजवटीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात असल्याचं सिद्ध होतं शहा यांनी नमूद केलं राज्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी सदनानं या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा असं आवाहन शहा यांनी केलं जम्मू काश्मीरसाठी संविधानातल्या कलम पाच आणि नऊमधल्या आरक्षणाबाबतचे नियम अधिक सुसंगत करण्यासाठीचं सुधारणा विधेयक शहा यांनी लोकसभेत सादर केलं या विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या सुमारे साडे तीन लाख नागरिकांना याचा लाभ होईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला दरम्यान काँप्रेस पक्षानं जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीची मुदत वाढवण्यास विरोध केला आहे

या अतिरेक्याची ओळख पटवण्याचं काम सुरू असून या भागात शोध मोहीमही जारी असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे

मुंबई उच्च न्यायालयानं काल मराठा आरक्षण वैध ठरवल्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता असल्यानं कॅव्हेट दाखल केल्याचं पाटील यांनी सांगितलं यामुळे आता मराठा आरक्षणाविरोधात कोणीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली तरी न्यायालय आधी विनोद पाटील यांची बाजू ऐकेल

ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते पंतप्रधान घरकूल योजनेत घरकूल वाटपात दिव्यांगांना प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं

आज पहाटेच्या सुमारास उमरखेड ताल्क्यात म्रसळधार पाऊस झाल्यानंतर कोसदनी घाटातला नाला दथडी भरून वाहात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे सखल भागात पाणी साचलं आहे यामुळे वाहतुक मंदावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

संगीत क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना संगीत नाटक अकादमी प्रस्कारासह अनेक प्रस्कार मिळाले होते

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसर मार्गे सासवड इथं तर तुकाराम महाराजांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोर मुक्कामी पोहोचेल शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी आज बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईहून कळंब मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाली

या स्पर्धेत श्रीलंका सहा गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर तर दक्षिण आफ्रिका तीन गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे श्रीलंका संघानं आजचा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीत प्रवेशासाठी त्यांचं आव्हान कायम राहील या स्पर्धेत गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया बारा गुणांसह प्रथम क्रमांकावर भारत आणि न्यूझीलंड प्रत्येकी अकरा गुणांसह अनुक्रमे द्सऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड आठ गुणांसह चौथ्या क्रमांकावर तर बांग्लादेश आणि पाकिस्तान प्रत्येकी सात सात गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत